उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे धाडस शौर्य युद्धनीती प्रागतिक भूमिका महिलांप्रती आदर आणि उच्च चारित्र्य ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे महाराजांचा शासनकाळ हे भारतीय तिहासाचं देदिप्यमान पर्व होतं असंही त्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे धाडस करुणा आणि सुप्रशासनाचं प्रतीक होते भारतमातेच्या या थोर सुपुत्राला त्यांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो असं ट्विट मोदी यांनी केलं आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शिवरायांना आदरांजली वाहिली आहे

महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत मुंबईत महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीनं दादरमधे शिवाजीपार्क शिवाजीपार्क शिवाजीपार्क कोश्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वाशी इथल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तत्कालीन स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर आज शिवजयंत्योत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे राज्यभरातून आलेल्या शेकडो शिवप्रेमींनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं शिवरायांच्या समाधीस्थळाजवळ पोलिसांनी सलामी दिली आज दिवसभर तिथंही विविध कार्यक्रम होणार आहेत शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीवर आज सकाळी शिवजन्मोत्सव साजरा झाला यावेळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते राज्यात शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचा आयोजन केलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भारत दौऱ्यावर त्यांचं संस्मरणीय स्वागत करण्याची तयारी भारतानं केली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे लोकशाही आणि बहुविविधतेशी दोन्ही देशांची समान बांधिलकी आहे अनेक प्रशावर दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे उभय देशांमधली मैत्री मजबूत होण दोन्ही देशांमधल्या नागरिकांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनं हिताचं ठरणार आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद मोदी यांची प्रशंसा केली आहे आणि भारतभेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं ते म्हणाले काल रात्री जॉं उंट बेस एन्ड्रयूज क्वे बातमीदारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की आपण प्रधानमंत्री मोदी यांचे चाहते आहोत या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्ष या होणार आहेत मात्र आपण मोठा करार नंतरच्या टप्प्यासाठी राखून ठेवणार असल्याचं भारत अमेरिका व्यापार करारासंबंधी बोलताना ट्रम्प म्हणाले येत्या नोव्हेंबरमधे होणा या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी हा करार होईल की नाही याबाबत आपण साशंक असल्याचं त्यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर जम्मू कश्मीर पोलीस लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं या भागात काल रात्र संयुक्त मोहीम सुरु केली लपून बसलेल्या दहतशतवाद्यांनी सुरक्षादलांचं संयुक्त पथक त्यांच्याजवळ पोचताच गोळीबार सुरु केला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात हिजवूल मुजाहिद्दीनचा जहांगीर अहमद वाणी आणि उझेर अमीन तसंच जैश ए मोहम्मदचा राजा उमर हे तीन दहशतवादी ठार झाले हे तिघंही स्थानिक असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिका यांन आकाशवाणीला सांगितलं जम्मू कश्मीरमधे नुकत्याच जाहीर केलेल्या पंचायत पोट निवडणुका सुरक्षेच्या कारणावरुन तसंच प्रादेशिक राजकीय पक्षांच्या अनिच्छेमुळे पुढे ढकलल्या आहेत

त्यासंदर्भात जम्मू कश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी काल राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर या निवडणुका दोन ते तीन आठवड्यांनी पुढे ढकलत असल्याची घोषणा त्यांनी केली मात्र नवीन वेळापत्रक जाहीर केलं नाही

शेत जमिनीतील पोषक द्रव्यांच्या कमतरतेचा शोध घेण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी मृदा आरोग्य पत्रिका दिल्या जातात शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाची हमी या योजनेतून दिली जाते तसंच सातत्यपूर्ण शेतीलाही चालना दिली जाते शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याची स्थिती माहित असली पाहिजे असं या योजनेचं उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितलं होतं मातीचं आरोग्य चांगलं नसेल तर कृषी उत्पन्नात वाढ होऊ शकणार नाही असं मोदी यावेळी म्हणाले सरकारच्या या पुढाकारामुळे गेल्या पाच वर्षात पिक उत्पादनात सातत्यानं वाढ होत असल्याचं कृषी सचीव संजय अगरवाल यांनी आकाशवाणीला सांगितलं देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे मातीचं आरोग्य आणि तिची उत्पादकता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीनीतील पोषक द्रव्यांची स्थितीची माहिती तसंच पोषक द्रव्याच्या योग्य मात्रेबाबत माहितीही या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या चीनमधल्या वुहान प्रांतातून तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी उद्या एक लष्करी विमान चीनला रवाना होणार आहे भारतीय हवाईदलाच्या विमानातून या शेजारी देशासाठी मोठ्या प्रमाणात औषधंही नेली जाणार आहेत

चीनमधे झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर ध्यून होणा या कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या संबंधित विभागांची सचिवांची बैठक घेणार आहेत त्यांनी काल भारतीय व्यापाऱ क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी उद्योजक आणि विविध संस्थांची बळु घेतली